शी राज्यात मराठी शाळांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

ग ग्रामीण भागातील पहिली ई स्टीम आविष्कार कार्यशाळा यवतमाळ मधील प्सद इथं सुरू डिजिटल शाळा नावीन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे मराठी न्सती टिकवायची नाही तर वाढली पाहिजे अधिक समृध्द केली पाहिजे त्यासाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्ंबई इथं दिली मराठीच्या भल्यासाठी मराठीचे व्यासपीठ याअंतर्गत एकत्र आलेल्या चोवीस संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज विधान भवनात मुख्यमंत्री यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते अन्य राज्यांतील प्रादेशिक भाषांच्या शाळांवरील खर्चाच्या तुलनेत महाराष्ट्र हे अन्दानित मराठी शाळांवर सर्वाधिक खर्च करणारे राज्य आहे डिजिटल शाळा नावीन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे इंग्रजी माध्यमासह अन्य शाळांमध्ये गेलेली मूले या उपक्रमामूळे मराठी शाळांमध्ये परतली आहेत राज्याकडे शालेय शिक्षणासाठी संसाधनांची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही आणि याप्ढेही ती भासू दिली जाणार नाही पण त्याचबरोबर शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी आणि ती टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील या प्रयत्नांसाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही मराठी भाषा विकासासाठी कराव्या लागणाऱ्या कायद्यांबाबत सकारात्मक असेच प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले राज्यात मंबईतील टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर बरोबरच औरंगाबाद नागपूर आणि चंद्रपूर इथं कर्करोग रुग्णांना आता चार ठिकाणी उपचार घेता येतील त्यासाठी अद्ययावत स्विधा उभारण्यात येत आहेत अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली नागपूर येथील कर्करोग रुग्णालयाचे बांधकाम स्रु करण्यासंबंधी सदस्य गिरिशचंद्र व्यास यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना श्री महाजन बोलत होते

नागप्र सुधार प्रन्यास प्राधिकरणामार्फत बांधकामाची प्रक्रिया करण्यात येणार आहे

जळगाव इथंही याच धर्तीवर कर्करोग उपचार केंद्र स्रु व्हावे अशी मागणी केंद्र शासनाकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितलं विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची निवड झाली आहे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात ही घोषणा केली वडेट्टीवार यांच्या रूपाने विदर्भाला पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेते पदाचा मान मिळाला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते करा असे पत्र विधानसभा अध्यक्षांना मागील आठवड्यातच दिले होते शिवसेनेच्या युवा संघटनेतून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे आमदार जोगेंद्र कवाडे यांनी या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले

गोऱ्हे या विधानपरिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती ठरल्या आहेत

त्यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते राज्यात ज्या भागात द्रष्काळ घोषीत करण्यात आला आहे तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक श्ल्काची तसंच प्रात्यक्षिक परिक्षांच्या शुल्काची पुर्तीही राज्यशासन करणार आहे

विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते दरम्यान सूट्या तेलाच्या पॅकिंग आणि दर्जावर अन्न आणि औषध प्रशासनाचे नियंत्रण असून सी जी एस आय च्या अहवालानुसार खादयतेलात भैसळ आढळून आली असल्यास संबंधित दोषींवर अन्न सुरक्षा आणि मानदे कायदयानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधानसभेत दिली

ब्टीबोरी नगर परिषदेची पहिली सार्वत्रिक निवडणूक काल पार पडली

मराठा समाजाला राज्यातील पदव्युत्तर वैदयकीय आणि दंत वैदयकच्या पदव्युत्तर प्रवेश परिक्षेत आरक्षण लागू करण्यासंदर्भातील अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली

यामुळे मराठा समाजातील विदयाथ्र्यांना वैदयकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे याआधी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या विरोधात निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारने विशेष अध्यादेश पारित करून आरक्षण कायम ठेवले होते विदर्भ आणि मराठवाड्यात द्धामुळेच क्रांती घडून येईल असा विश्वास राष्ट्रीय द्ग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी व्यक्त केला आहे ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते या भागातून द्रध संकलनात दरवर्षी मोठी वाढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं मराठवाड्यातल्या नांदेड लातूर आणि उस्मानाबादसह विदर्भातल्या सात जिल्ह्यातल्या सुमारे आठ हजारावर दूध उत्पादकांनी कोणत्याही अन्दानाशिवाय द्भती जनावरं खरेदी केल्याची माहितीही द्ग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष रथ यांनी यावेळी दिली शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे त्यादृष्टीने शासन प्रयत्नरत असून कृषी प्रशासनानेही गतीने कार्य करावे असे कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी आज अमरावती इथं सांगितले कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानात तालुकास्तरीय शेतकरी आणि कृषी मित्र प्रशिक्षण कार्यक्रम अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील मुसळखेडा इथं ते बोलत होते पीक विम्याच्या तक्रारींचे वेळीच निराकरण करण्यासाठी विमा कंपनीचा प्रतिनिधी कृषी कार्यालयात उपलब्ध असले पाहिजे तसंच ताल्का कृषी अधिकाऱ्यांनी अद्ययावत माहितीच्या आधारे प्रक्रिया गतिमान करण्यावर त्यांनी विशेष भर दिला वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांनी स्वतः प्ढाकार घेऊन चळवळ उभारावी जलसंवर्धनाचे मोठे कार्य नागप्रात व्हावे यासाठी महापौर नंदा जिचकार यांनी स्वतः प्ढाकार घेऊन महापौर वृक्षमित्र आणि जलमित्र ही संकल्पना मांडली

अमरावती जिल्ह्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे लालखडी परिसरातील इमाम नगरातील एकशे पाच घरांची पडझड झाल्याने नागरिकांचे मोठे न्कसान झाले आहे आमदार रवी राणा यांच्यासह महापालिकेचे चमूने घटनास्थळी पाहणी केल्यानंतर पंचनाम्याला प्रारंभ झाला

ब्लडाणा जिल्ह्यात पडलेल्या संतत धार पावसाम्ळे पैनगंगा नदीला प्र आला आहे त्याबरोबर अंजिठा ब्लडाणा रोडवरील नदीला प्र येऊन नदीवरील प्ल वाहन गेला त्याम्ळं या मार्गावरील वाहतुक सद्यस्थितीत बंद झाली आहे जिल्हयातील काही भागात पेरणीयोग्य पाऊस पडल्याने पेरणीला सुरुवात झाली आहे संत त्काराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास आज देह इथं स्रूवात झाली असून पालखी पंढरपूर कडे रवाना झाली आहे सरकारी शाळांमधील शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांच्या सुजनशीलतेला प्रोत्साहन देणारे शिक्षण मिळावे अशी अपेक्षा पद्मभ्षण डॉ विजय भटकर यांनी व्यक्त केली आहे विदयार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन मिळावे यासाठी परम महासंगणकाचे जनक डॉ विजय भटकर यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील पहिली ई स्टीम अविष्कार प्रयोगशाळा यवतमाळच्या प्सद मध्ये स्रु करण्यात आली आहे भारतीय विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच नवनिर्मिती करण्याची संधी अविष्कार लॅब मधून मिळणार आहे अर्थव्यवस्था ग्रामीण भागाकडे वळत आहे त्याम्ळं भविष्यात कृषी आधारित नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात कल्पकता वापरून नवीन संशोधन करण्याचा प्रयत्न करावा संशोधनाची आवड विदयार्थ्यामध्ये निर्माण व्हावी पर्यावरण विज्ञान अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि गणित अर्थात ई स्टीम या संकल्पनेवर आधारित या अविष्कार लॅबमधून विद्यार्थ्यांना कृषी आणि विज्ञानाचे नाविन्यपूर्ण प्रयोग करता येणार आहे या विषयातील नव्या संकल्पना रुजविणे आणि त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या आध्निक प्रयोगशाळेत संशोधनासाठी आवश्यक विविध साहित्य उपकरणे बसविण्यात आली आहे